महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची काल बैठक झाली त्यावेळी हा निर्णय झाला

फील तसंच पीएच डी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथीमार्फत विद्यावृत्ती देणं स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यात अद्ययावत मार्गदर्शन केंद्र उभारणं तसंच इतर ठिकाणी मार्गदर्शन घेणाऱ्यांचे शुल्क भरण्यासंदर्भात विशेष योजना तयार करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला भारतातली डिजिटल पेमेंटची बाजारपेठ येत्या पाच वर्षात हजार अब्ज डॉलर्सचा उद्योग बनेल असं निती आयोगानं म्हटलं आहे

नियामक व्यवस्थेतले प्रस्तावित बदल जागतिक बडया कंपन्यांचा या क्षेत्रातला प्रवेश आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं अद्ययावतिकरण यामुळे डिजिटल पेमेंट क्षेत्राची वाढ झपाटयानं होईल असं या अहवालात म्हटलंय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पूण्यतिथी तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती यानिमित्तानं त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे या निमित्तानं शैक्षणिक संस्थांमधून वक्तत्व स्पर्धांसह इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी

लोया यांच्या मृत्यूचा फेरतपास विशेष तपास पथकामार्फत करण्याची मुंबई वकील संघाची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे

उद्या भारतीय संघाचा मुकाबला आयर्लंडशी होईल इटलीबरोबरच्या सामन्यात भारतीय महिलांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला लालरेमसियामी हिनं सामन्याच्या नवव्या मिनिटाला गोल करुन भारताला आघाडी मिळवून दिली त्यानंतर उत्तरार्धात नेहा गोयल आणि वंदना कतरिया यांनी गोल करुन भारताला मोठा विजय मिळवून दिला